सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती सभा

नववर्ष स्वागताचा देशभरात उत्साह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात सुंदरगड क्रें भाजपासाठी प्रचार सभा घेतली

भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातमधे वेजलपुर आणि साबरमती इं रोड शो करतील काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज श्रीनगर हरिद्वार अल्मोडा इं सभा घेणार आहेत आंध्रप्रदेश अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि ओदिशा मधल्या विधानसभा निवडणुकांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे दहशतवादाविरोधात जमीन तसंच हवाई मार्गे लक्ष्यभेदी कारवाई करण्याचं धाडस आमच्या सरकारनं दाखवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

केंद्रात आधीही सरकारं होती मात्र लक्ष्यभेदी कारवाई करण्याची हिम्मत त्यांनी दाखवली नव्हती असं त्यांनी सांगितलं देशात स्थैर्य राखण्यासाठी केंद्रात सक्षम सरकारची गरज आहे आणि भाजपा ते देऊ शकतं असा विक्षास त्यांनी व्यक्त केला ओदिशामधली निवडणूक देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे आणि धिली जनता भाजपाला बह्मत देईल अशी भावना प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली सबका साथ सबका विकास या धोरणावर आपल्या सरकारचा विद्वास असून याही निवडणुकीत पूर्ण बहुमतासह देशात सरकार स्थापन करु असा विधास त्यांनी व्यक्त केला तिस या टप्प्यातल्या लोकसभा निव्रडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली येत्या सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि गांधीनगर विभागाचे उमेदवार अमित शहा आज त्यांच्या विभागात निवडणूक प्रचार करणार आहेत भाजपाचे गुजरात राज्याचे अध्यक्ष जितू वाघानी आणि अन्य नेत्यांबरोबर आज सकाळी नऊ वाजता सारखेज गाम भ्रून आपल्या प्रचार फेरीला त्यांनी सुरुवात केली मकारबा सारखेज राजा वेजलपूर शामल जोधपूरगाम आणि मानसी सर्कल या भागातून अमित शहा प्रचारासाठी जाणार असून वस्त्रापूर धिल्या हवेली मंदिरात आज दुपारी त्या प्रचार फेरीची सांगता होईल याशिवाय शहा रानीप साबरमती रामनगर ह्या भागातही रोड शो करणार असल्याचं आकाशवाणीच्या अहमदाबाद वार्ताहरानं कळवलं आहे

काँग्रेस पक्षाच्या किमान उत्पन्न हमी योजनेवर निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केलेल्या मतप्रदर्शनावर निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे राजीव कुमार यांच वक्तव्य हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं असून यापुढे ते काळजी घेतील अशी अपेक्षा आयोगान व्यक्त केली आहे निवडणूक प्रक्रियेतील निःपक्षपातीपणा आणि पावित्र्याला बाधा पोहचेल अशा कोणत्याही कृत्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी न होण्याची काळजी सर्व सरकारी नोकरांनी घेणं आदर्श आचारसंहितेत अभिप्रेत आहे असंही आयोगानं म्हटलं आहे तत्पूर्वी काँप्रेस पक्षाची किमान उत्पन्न हमी योजना वोटबँक राजकारणाचा प्रकार असून त्याने अर्थव्यवस्था अस्थिर होईल असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे

भारत आणि मलेशिया दरम्यान महिला हॉकी सामन्यांची मालिका सुरु असून त्यातला दुसरा सामना आज क्वालालुंपूर थे होणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल

गोलकीपर सविता भारतीय संघाची कर्णधार आहे ायपीएल क्रिकेट स्पर्धेत ा ज चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी तर सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार वादग्रस्त धर्मगुरु झाकिर नाईक याला मनी लाँडरींगद्वारे पैसे पुरवण्याप्रकरणी अटकेत असलेल्या त्याच्या सहका याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं जामिन दिला आहे